पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विसतार नोवेंबर महिन्या पर्यन्त करण्यात आला

नागपूर मनपा आय्क्त त्काराम मूंडे विरोधात नितीन गडकारींची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विसतार नोवेंबर महिन्या पर्यन्त करण्यात आल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना केली

या योजना सक्षमपणे राबविण्यासाठी प्रामाणिकपणे कर भरणारे करदाते आणि शेतकऱ्यांचे आपण मनापासून आभार मनात असल्याचे त्यांनी सांगितले अनलॉक दरम्यान सर्वानी शारीरिक अंतर पाळण्याचे आवाहन करतानाच क्ठलाही निष्काळजी पणा टाळण्याचे आवाहनही त्यांनी केलं

आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत जानेश्वर महाराजांच्या पादुकांचं आज द्पारी पंढरीकडे प्रस्थान झालं कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पायी पालखी न्यायला परवानगी नसल्यानं संत निवृतीनाथ महाराजांची पालखी आज सकाळी त्र्यंबकेश्वरहन शिवशाही बसनं पंढरपूरकडे रवाना झाली अमरावती जिल्ह्यात कौंडण्यप्रातल्या रुक्मिणीमातेची पालखीही आज एसटी बसनं पंढरपूरला रवाना झाली सकाळी महिला आणि बाल विकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विधीवत पूजन केल्यानंतर पालखी रवाना झाली

आषाढी एकादशीनिमित विठ्ठल रुख्माईची शासकीय महापूजा उद्या पहाटे तीन वाजता म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते केली जाणार आहे यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी रद्द केली आहे मानाच्या पादुका आणि पालख्या आज रात्रीपर्यंत वाहनांनी पंढरप्रात दाखल होतील शिवभोजन योजनेनं राज्यातल्या गरीब जनतेला मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी म्हटलं आहे

दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा दुरध्वनी आल्यानंतर दक्षिण मुंबईतल्या ताज हॉटेलची स्रक्षाव्यवस्था मुंबई पोलिसांनी कडक केली आहे ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्यात येईल असा द्रध्वनी मध्यरात्री साडेबारा वाजता आला आणि फोन करणाऱ्यानं तो पाकिस्तानातल्या कराची इथून बोलत असल्याचा दावा केला आज ताज हॉटेलसह म्ंबईतल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे कोरोनाच्या रुग्णांसह इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीनं उपचार मिळण्याची काळजी घ्यावी तसच कोरोनाच्या संकटाशी सामना करताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत कोरोना विषाणू प्रार्द्भाव निर्मूलन आढावा आणि विविध विकास कामांची आढावा बछक त्यांच्या अध्यक्षतेखाली बारामती इथं काल झाली त्यावेळी ते बोलत होते

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली

योजनेचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितलं

आज झालेल्या परिवहन समितीच्या बठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी प्रदान करण्यात आली

त्यांनी केंद्र शासनाकडून लवकरात लवकर करार करण्याबाबत निर्देशित केले असून बठकीत प्राप्त मंज्रीअन्वये यथाशिघ्र करारनामा करण्यात येईल असे सांगितले

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त या बसेसमुळे नागरिकांना सुविधा मिळणार आहेच शिवाय शहरातील पर्यावरण संत्लित राखण्यातही भर पडणार असल्याचे मत परिवहन समिती सभापती नरेंद्र बोरकर यांनी व्यक्त केले

नागरिकांना नागप्र महानगरपालिकेच्या संबंधित कामाचे बाबतीत कार्यालयात येण्याची आवश्यकता पड्र नये यासाठी नागरिकांना एका क्लिकवर त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी मनपा आय्क्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर लाईव्ह सिटी एप जनतेसाठी तयार केले आहे

नागरिकांनी सिवर लाईन कचरा रस्ते निर्माण पथदिवे मोकाट क्त्रे रस्त्यावरील अतिक्रमणे इ बाबत तक्रारी नोंदविल्या आहेत कोरोना संकटकाळाम्ळे शाळा सुरू होण्यात अडथळे निर्माण झाले तरीही विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर करून ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांचीही व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही असे प्रतिपादन शिक्षण जलसंपदा आणि कामगार राज्यमंत्री बच्चभाऊ कडू यांनी येथे केले शिक्षण राज्यमंत्री कडू यांनी काल परतवाडा येथे शिक्षण विभागाच्या अधिका यांची बठक घेतली त्यावेळी ते बोलत होते सध्या खरीप हंगामाची सुरवात झालेली आहे

शेतकरी शेतमज्र यांना किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याम्ळे होणाऱ्या विषबाधेवर नियंत्रण ठेवण्याकरीता सुरक्षित फवारणीबाबत जनजागृती अभियान राबवीण्याचे जिल्हाधिकारी एम

सिंह यांनी निर्देशीत केले आहे पाचपावली विलगीकरण केंद्रात वव्वयकीय अधिकाऱ्यांसोबतच मनपाचे अधिकारी कर्मचारी पोलिस प्रशासन तेथे विलगीकरणात असलेल्या नागरिकांची कृटंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेत आहे यापेक्षाही उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्न करा असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी अधिकाऱ्यांना दिले तर व्यवस्थैत असलेल्या सर्व वप्त्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चमूचे मनपा प्रशासन जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे कौत्क केले नागपूरचे महापालिका आय्क्त त्काराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपर्मेंट कॉपरिशन लिमिटेडचे सीईओ पद नियमबाह्य रितीने ग्रहण केले आणि काही निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या तसेच शहरी विकास विभागाच्या मंत्र्यांकडे एका पत्राच्या माध्यमातून केंद्रीय परिवहन मंत्री तसेच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी आज तक्रार केली आहे मंजूर निविदा रद्द करणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना टाळेबंदीच्या काळात बडतर्फ करणे बँक खात्याचा तपशील परस्पर आपल्या नावावर करणे असे निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्याचा आरोप गडकरींनी या पत्रात केला आहे

आजच शहरातील भाजप आमदारांनीही कथित स्मार्ट सिटी प्रकल्पातील घोटाळ्यासंदर्भात पोलिस आय्क्त डॉ भूषणक्मार उपाध्याय यांच्याकडे तक्रार केली आहे